नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतींच उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित होते भारताच्या युवा विचारांचं प्रतिबिंब संसदेच्या नव्या संरचनेत दिसून येत आहे

या इमारती पर्यावरणपूरक असून यामध्ये फ्लाय अॅशच्या विटा एल ईडी लाईटसचा वापर रेनवॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा यंत्रणा आदींचा समावेश आहे

कमी काळात उत्तम सोयीसुविधांसह या इमारतींची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधानांनी लोकसभेचे सभापती बिर्ला यांचं अभिनंदन केलं

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला हा कुंभमेळा चौदा जानेवारीपासून सुरू होत आहे कुंभमेळ्याशी संबंधित सगळ्या पायाभूत सुविधांचं काम पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं बैठकीत प्रशासनाकडून सांगण्यात आलं

बिहार विधानसभा निवडणुकांनंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे

सिंग यांनी सांगितलं

राज्यपाल फागु चौहान राज्य विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील नवीन विधानसभेत एन डी ए

एका अपक्ष उमेदवारानं सत्ताधारी युतीला पाठिंबा दर्शवला आहे प्राध्यापक भरती महाराष्ट्रात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला महाविकास आघाडी सरकारनं स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे असा आरोप उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या प्रचारासाठी सांगली इथं झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते काल बोलत होते सध्याची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल तांत्रिक अडचणी आल्या याचा अर्थ भरतीला स्थगिती दिली असा होत नाही असं सामंत यांनी स्पष्ट केलं वीजबिल वाढीव वीजबिलांविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रात आज वीज बिल होळी आंदोलन करण्यात येत आहे नागपुरात माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे महासचिव चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत वीजबिलांच्या प्रती जाळल्या राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे असं आंदोलन करण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं भुयार जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथं चकमकीत मारल्या गेलेल्या जैशे महंमदच्या चार दहशतवाद्यांकडून सांबा जिल्ह्यात सापडलेलं भुयार वापरलं गेलं असावं असं मत त्या राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी व्यक्त केलं आहे या अतिरेक्यांनी सांबा जिल्ह्यामधूनच घुसखोरी केली असावी असा निष्कर्ष सुरक्षा यंत्रणांनी विविध गोष्टींचा अभ्यास करून काढला असल्याचं दिलबाग सिंग यांनी नमूद केलं राज्यातल्या शांततेचा भंग करण्याचा पाकिस्तानचा कट उघडकीस आल्याचंही ते म्हणाले भारती सिंग हास्य अभिनेत्री भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना मुंबईतल्या न्यायालयानं चार डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे भारती सिंगच्या घरात अंमली पदार्थ सापडल्यानं अंमली पदार्थविरोधी विभागानं त्यांना अटक केली होती त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे

आयएमए कंपनीतर्फे राबवण्यात आलेल्या अनेक कोटींच्या बनावट योजनेनं जास्तीत जास्त परतावा देण्याचं आश्वासन देत अनेक लोकांचं मोठं नुकसान केलं याच घोटाळ्यातील आरोपी म्हणून बेग यांना केंद्रीय अन्वेषण विभागानं अटक केली

खान यांनी आपल्या गुंतवणूकदारांना पैसे परत देता यावेत यासाठी बेग यांच्याकडून रक्कम मिळवून देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली आहे चेरी ब्लॉसम मेघालयचा वार्षिक महोत्सव म्हणून ओळखला जाणारा चेरी ब्लॉसम महोत्सव शिलाँगमध्ये दरवर्षी साजरा होतो परंतु यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे वर्षातील या दिवसांत मेघालयमध्ये ही सुंदर फूलं उमलतात यावर्षी मेघालयचे रहिवासी हा महोत्सव दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून साजरा करतील एटीपी टेनिस एटीपी टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यानं ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थीएम याला हरवत आपल्या कारकीर्दीतलं सर्वात मोठं विजेतेपद पटकावलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार